कोरोनाच्या दोन्ही लसी सुरक्षितआरोग्य कर्मचाऱ्यांमधला संभ्रम दूर करण्यासाठी समूपदेशन आणि जनजागृतीची आरोग्य मंत्री राजेश

भारतातून आजपासून कोरोना लसीची निर्यात सुरु झाली आहे ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनिका या कंपन्यांच्या लसीचे लाखो डोस पुढील काही दिवसांत मध्यम आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना वितरित करण्यात येतील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 असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशांत म्हटलं आहे शेजारील देश तसंच भारताची प्रमुख भागीदारी असलेल्या देशांनी भारतात निर्मिती झालेल्या लसींची मागणी केली असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनांत म्हटलं आहे लर्सीसंदर्भातील देशातील अंतर्गत गरज आणि बांधिलकीपूर्ण करुन हे डोस निर्यात करण्यात येणार आहे भूतानमालदिव बांग्लादेश नेपाळ म्यानमार आणि सिशेल्स या देशांना आजपासून वितरण सुरु झालं आहे लस निर्यात होणाऱ्या देशांमध्ये विविध टप्प्यात होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमासाठी या प्रक्रियेतील व्यवस्थापक कोल्ड चैन साठी काम करणारे अधिकारी संपर्क अधिकारी तसेच डेटा व्यवस्थापक यांना आवश्यक असलेलं दोन दिवसीय प्रशिक्षण सुरु झालं आहे अशी माहितीही परराष्ट्र मंत्रालयानं दिली आहे कोरोनाच्या दोन्ही लसी सुरक्षित असल्याची खात्री वैज्ञानिकांनी दिली आहे तरीही आरोग्य कर्मचा यांमध्ये काही संभ्रम दिसून येत असल्यानं समुपदेशन आणि जनजागृती करण्यात येत असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितलं

लसीकरणाबाबत आपण राज्यात पहिल्या दोन तीन मध्ये आहोत लसीकरणासाठीचे अधिसंथ गतीनं चालत आहे ही बाब केंद्र सरकारच्या निदर्शनाला आणून दिली आहे लसींबाबत लोकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी आपण स्वतः लस घ्यायला तयार आहोत केंद्र सरकारनं लसीकरणाबाबत नियमावली आखली तर ठरलेल्या टप्प्याप्रमाणे लस घेणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या दुसऱ्याटप्प्यातलं मतदान आज शांततेत पार पडलं

बहुतांशभागनक्षलग्रस्तअसल्यानंचोखपोलिसबंदोबस्तठेवण्यातआलाहोता त्यामुळेनिवडणुकीदरम्यानकुठेहीअनुचितघटनाघडलीनाही

राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांनी गूरू गोबिन्द सिंह यांच्या प्रकाश पर्वा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत गूरू गोबिन्द सिंह यांचं जीवन मानवतेसाठी प्रेरणादायी राहिलं आहे त्यांनी समानतेचा लढा दिला असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांनीही गुरू गोबिन्द सिंह जयन्ती निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत त्याचं जीवन न्यायपूर्ण समाजनिर्मितीसाठी समर्पित होतं असं मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही श्री गुरु गोविंदसिंह यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केलं आहे अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्रपती जो बायडन आज आपल्या पदाची शपथ घेणार आहेत या पार्श्वभूमीवर क्रिटॉल इमारतीच्या परिसरांत अभूतपुर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे

त्यापैकी काही सैन्य सशस्त्र ठेवण्यास पेंटागॉनने मान्यता दिली असुन क्षिटॉलच्या सभोवताली अनेक ठाणी हँडगन्स किंवा रायफल्सच्या वापरांस मान्यता देण्यात आली आहे पोटोमक्ति नदीवरील अनेक पूल आणि शहर आणि आसपासच्या अनेक ठिकाणी प्रवासावर निर्बंध घालण्यात आले आहेत

सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित प्रदृषणमुक्त तसंच लोकोपयोगी करण्याची गरज असल्याचं मत सार्वजनिक वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी व्यक्त केलं

सीएनजी एलएनजी विद्यूत बस इथेनॉल आधारित इंधन यासारखे पर्याय वापरण्यावर गडकरी यांनी भर दिला राज्यांमधली सार्वजनिक वाहतूक सेवा आधुनिक आणि लोकोपयोगी बनवण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असे आधासनही त्यांनी दिलं जनतेला सार्वजनिक वाहतूक सेवेकडे आकर्षित करण्यासाठी बसेसचा दर्जा सुधारणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले दहा महिन्यांपासून रोजगार नसल्यामुळे तमाशा कलावंत आर्थिक विंंचनेत सापडले आहे त्यामुळे कलावंतांसह तमाशा फड मालकांना उभारी देण्यासाठी तमाशांवरील निर्बंध हटवण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठी लोककलावंत तमाशा परिषदेने केली आहे याविषयी ध्रळे जिल्हाधिकारी संजय यादव यांना आज निवेदन देण्यात आले

त्यामुळे चार जिल्ह्यातील दीड ते दोन हजार कलावंतांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे राज्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनंतर्गत कार्यरत मुख्य सेविका यांचं वेतन आयोगातल्या वेतन त्रटी द्रुस्ती आणि पदोन्नती तसंच सेवा विषयक द्रुस्ती करुन जलदगतीनं कार्यवाही करावी असे निर्देश महिला आणि बाल विकास मंत्री एड यशोमती ठाकूर यांनी दिले यासंदर्भात बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती बदली धोरण अधिक पारदर्शकपणे राबवण्यात यावं तसंच वित्त आणि ग्रामविकासविभागांची संयुक्त बैठक घेवून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी असंअँड

पदोन्नती प्रक्रिया करताना इतर विभागाप्रमाणे विभागीय परिक्षा घेण्यात यावी अशा विविध मागण्या मुख्य सेविकांनी ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत

कार्यक्रम संपल्यानंतर फाटलेले खराब झालेले राष्ट्रध्वज रस्त्यावर कार्यक्रमाच्या ठिकाणी पडलेले आढळतात त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो ही बाब लक्षात घेऊन खराब झालेले राष्ट्रध्वज स्वयंसेवी संस्था विद्यार्थी युवक मंडळे क्रीडा मंडळे यांच्या मदतीनं गोळा करुन त्याची ध्वजसंहिमध्ये दिलेल्या तरतुदीनुसार विल्हेवाट लावावी अशी सूचना गृह विभागानं नागरिकांना केली आहे सोलापूर जिल्ह्यातील रब्बी पीकांसाठी तसेच सोलापूर शहराच्या पाणी पूरवठ्यासाठी उजनी धरणात काल पासून भिमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली आहे या संदर्भात कालवा समितीची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली होती

संपूर्ण जिल्हाभर स्वच्छता आणि प्लास्टिक मुक्तीची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने जनजागृती आणि स्वच्छता मोहीम राबवणं आवश्यक आहे आशा स्वयंसेविका अंगणवाडी सेविका आरोग्य सेवक स्वच्छाप्रही जलसुरक्षक अशा कर्मचाऱ्यांचे सहकार्य घ्यावं असंही कळवण्यात आलं आहे या मोहिमेतून गोळा झालेला प्लास्टिक कचरा एकत्र करुन महानगरपालिका नगर परिषदांच्या सहकार्यानं नंतर विघटनाची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचं टाकसाळे यांनी सांगितलं

नालासोपारा पूर्वेकडील प्रगतीनगर मध्ये काही नायजेरियन नागरिक अवैधरित्या राहत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली

केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्रित भूमिका घेऊन राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावं या मागणीसाठी आज जालन्यात मराठा समाजाच्यावतीनं राज्यव्यापी ठिय्या आंदोलन आणि आमरण उपोषण सुरु करण्यात आलं आहे आंदोलनाला सुरुवात करण्यापूर्वी ग्रामस्थांनी गावातून ट्रखिर बैलगाडी आणि लेझीम पथकासह फेरी काढली जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहील असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे रक्ताल्पता अर्थात अँनिमिया मुक्त अकोला जिल्हा याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं

घरोघरी जाऊन माता आणि बालकांच्या आहाराबाबत माहिती देण्याचं काम करावं असे निर्देश जिल्हाधिकारी पापळकर यांनी यावेळी दिले कोरोना संक्रमण काळात ऑनलाइन दर्शन पास मिळवलेल्या भविकांनाच विड्डल रुक्मिणीचं मुखदर्शन प्राप्त होईल अशी अट मंदिर समितीनं ठेवली होती कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानं आता ऑनलाइन दर्शन पास ब्रुकिंगची अट मंदिर समितीनं रद्द केली आहे आजपासुन सर्वांनाच मंदिरात प्रवेश मिळेल मात्र कोरानाबाबतची सर्व नियमावली पाळण्यात येणार आहे

भाविकांनी ओळख पत्र सोबत ठेवणं आवश्यक आहे तसंच पूर्वी प्रमाणे ऑनलाइन पास बुकिंग देखील करता येणार आहे त्यामुळे भाविक त्यांच्या वेळेनुसार ऑन लाईन दर्शन पास बुकिंग करून दर्शनासाठी येऊ शकतात पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या चार कसोटी क्रिकेट मालिकेसाठी कर्णधार विराट कोहलीचं भारतीय संघात पुनरागमन झालं आहे काल भारतीय क्रकेट नियंत्रक मंडळानं पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघाची घोषणा केली